कोवॅक्सीन या स्वदेशी लशीच्या मानवी चाचण्यांसाठी एम्समध्ये नोंदणी सुरू आत्मनिर्भर भारताच्या दिशेन वेगवान वाटचाल सुरू असल्याचा पंतप्रधानांचा निर्वाळा नवीन ग्राहक संरक्षण कायदा देशात सर्वत्र कालपासून लागू मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं निधन बिहार आणि आसामातली पूरस्थिती गंभीरआजही अतिवृष्टीचा इशारा इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी घेतलेल्या कोरोनावरील लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचे प्रारंभिक परिणाम उत्साहवर्धक असल्याचं भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितलं आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एसट्राझेनेका या कंपनीनं विकसीत केलेली ही लस शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवत असल्याचं प्राथमिक चाचणीत दिसून आलं आहे लस देण्यात आलेल्या कोणावरही कोणतेही विपरित परिणाम आढळून आले नाहीत

पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटचा या लसीच्या निर्मितीत सहभाग आहे दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं अर्थात एम्सनं कोवॅक्सीन या लशीच्या मानवी चाचण्यांसाठी कालपासून नोंदणी सुरू केली आहे

पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर एक महिन्यानंतर चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होईल असं राय यांनी सांगितलं स्वयंसेवकांना लशीचा पहिला डोस गुरुवारी दिला जाण्याची शक्यता आहे

आत्मनिर्भर देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

भारतात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना संकट काळात घरातून काम ही कार्य प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे ती कार्यप्रणाली सुरळीत चालण्याच्या दृष्टीनं अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना अनुभव आणि मतं नमो ऍप किंवा माय जी ओ व्ही वर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे आकाशवाणीची सर्व केंद्र संकेतस्थळ आणि न्यूजऑन एआयआर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल नवीन ग्राहक संरक्षण कायदा देशात सर्वत्र कालपासून लागू करण्यात आला आहे केंद्रीय नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत दुरवृष्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना ही माहिती दिली हा नवीन कायदा ग्राहकांना त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी अधिक संरक्षण प्रदान करतो एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य अंतर राखून त्यांना बघता येईल का अशी विचारणा काल मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारकडे केली

दरम्यान आम्ही वरवरा राव यांच्या थेट संपर्कात होतो त्यामुळे आमचीही कोविड चाचणी करा अशी मागणी शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तळोजा न्यायालयात असलेले व्हर्नन गोन्साल्वीस आणि आनंद तेलतुंबडे यांनी केली आहे ही मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे

रेल्वे सेवा सीमित असल्यामुळे या चाचणीसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांना परतीच्या शुल्कासहितचा किमान विमान प्रवास खर्च तसंच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही यु पी एस सी कडून देण्यात येईल अस सांगण्यात आलं आहे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मनोदर्पण या अभियानास सुरुवात होत आहे

देशातील पहिल्या सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्लाझाचं उद्घाटन काल केंद्रीय ऊर्जा नवीकरणीय ऊर्जामंत्री आर

देशात ई चार्जिंगची सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हे केंद्र महत्त्वाचं असून त्यामुळे ई मोबिलिटीची यंत्रणा अधिक मजबूत बनण्यास मदत होईल असं ते म्हणाले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

गेले काही दिवस ते आतङ्याच्या संसर्गानं आजारी होते त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि इतर अनेक मान्यवरांनी टंडन यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे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

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथके प्रग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत

आसाममधील पूरपरिस्थिती अद्याप गंभीरच आहे पाच जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्र नदी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे त्यामुळे अनेक लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण बल आणि राज्य आपत्ती निवारण बलाच्या तुकड्या युद्धपातळीवर मदत आणि पुनर्वसनाचं काम करत आहेत

बिहार आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे